ते काल दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते वस्तू आणि सेवा करातला राज्याचा महसुली वाटा प्रधानमंत्री पिक विमा योजना यासह इतर विषयांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए बाबत आपण आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे सीएए हा कोणाचंही नागरिकत्व काढून घेणारा कायदा नसल्यानं कोणालाही घाबरण्याचं कारण नाही या कायद्यापासून देशातल्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर हा जनगणनेसंदर्भातला कायदा असल्यानं त्याबाबत आपल्याला काहीही हरकत नाही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी एनआरसी हा देशभरात लागू करण्याचा केंद्राचा विचार नसल्याचं संसदेत सरकारनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्याबाबतही चिंता करण्याचं कारण नसल्याचं ठाकरे म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली

ते काल गडचिरोली इथं बोलत होते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

शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल

ते काल प्ण्यात वार्ताहरांशी बोलत होते राज्य दष्काळम्क्त करण्याच्या उद्देशानं भाजप सरकारनं या योजनेला सुरुवात केली मात्र लोकांच्या मागणीमुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणं आवश्यक असल्याचं आपल्याला वाटतं असं पाटील म्हणाले

राज्यात त्र्यंबकेश्वर भीमाशंकर सह मराठवाड्यात परळी वैजनाथ औंढा नागनाथ आणि औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी परराज्यातूनही हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते अनेक ठिकाणी सामुहिक पारायणासह रुद्राभिषेक करण्यात आले नांदेड जिल्ह्यातल्या प्राचिनकालीन शिव मंदिरात भाविकांनी महादेव दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या संत पाचलेगावकर मुक्तेश्वर आश्रमातही काल महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर भजन किर्तन व्याख्यान आदी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक धानोरकर यांनी ही माहिती दिली जालना इथं पंचमुखी महादेव मुक्तेश्वर महादेव मंदिरासह भोलेश्वर बरडी इथं भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती परभणी शहरातल्या बेलेश्वर पारदेश्वर महादेव मंदिरांसह जिंतूर तालुक्यातल्या मैनाप्री माळावरील महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं परभणी शहरासह जिल्ह्यातल्या महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले

लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास कालपासून प्रारंभ झाला मराठवाड्यात सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध असून यावर्षी ही यात्रा आठ मार्च पर्यंत चालणार आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते दळणवळणाच्या सोयी सुविधांसंदर्भात करत असलेल्या कामाची त्यांनी यावेळी माहिती दिली दरम्यान एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात येईल असं खासदार जलिल यांनी म्हटलं आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल औरंगाबाद इथं वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली नांदेड इथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं जोडे मारून दहन केलं पठाण यांच्यावर कारवाईची मागणी या सर्वच आंदोलकांकडून करण्यात आली

त्यांनी काल पैठण इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला पक्ष बांधणी आणि तालुक्यातल्या विविध योजना आणि विकास पश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली मात्र या दरम्यान विधानसभा निवडणूक तिकिट वाटप आणि पराभवाच्या मुद्यावरून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त आहे

औसा इथं काल पहिल्या रेशीम परिषदेत ते बोलत होते कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं औसा हे रेशीम उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं